ते काल मुंबईत बोलत होते

आगामी विधान सभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीसाठी त्यांचा हा दौरा होता विधान सभा निवडणुकीत भाजपचेच जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

सरकारवर जनतेचा विश्वास आहे राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यापेक्षा महायुतीचाच होईल असा दावाही त्यांनी केला

गोर बंजारा जमातींच्या विविध मागण्यांसाठी एका शिष्टमंडळानं काल मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलग्रुपदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी काल येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली डॉ येवले यांनी औषधी निर्माणशास्त्र विषयात पीएच डी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन संशोधन आणि प्रशासनाचा व्यापक अन्भव आहे

डॉक्टर येवले आज आपला पदभार स्वीकारणार आहेत

पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काल सावे पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दिवसभर अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर सायंकाळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला यावेळी पावसाची स्थिती नाजूक असल्याचे सांगत टंचाई असलेल्या भागात प्रशासन सक्रिय असायला हवं असं त्यांनी सूचित केलं

नीलम गोऱ्हे आज सायंकाळी बीड जिल्ह्यातल्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयास भेट देणार आहेत जिल्ह्यात अनेक महिलांची गर्भाशय काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे डॉ गोऱ्हे उद्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बीड इथं एक बैठकही घेणार आहेत त्याचबरोबर वंजारवाडी इथल्या पीडित महिलांशी तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत या दौऱ्यात त्या साखर कारखाना संचालक मुकादम संघटना प्रतिनिधी तसंच अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींबरोबरही चर्चा करणार आहेत

सांगली महापालिका क्षेत्रातल्या विकास कामांचा शुभारंभ करतांना ते बोलत होते या कामासाठी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत

या मस्द्यावर काल नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये अभ्यासात्मक चर्चा झाली त्यावेळी कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी शिक्षण तज्ज्ञांना या मसुद्याबाबत सूचना सादर करण्याचं आवाहन केलं या परिषदेला प्रत्यक्षपणे तसंच दरदृष्य संवाद प्रणाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही शिक्षणतज्ज्ञांनी सहभाग घेत आपली मतं मांडली

आवाड शिरपूरा इथं गेल्या आठवड्यात हे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सम्पदेशन करून हे बालविवाह थांबवण्यात आले शांत आणि सुरक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात ग्न्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी आमदार अमित देशमुख यांनी पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांच्याकडे केली आहे बोरवटीचे माजी सरपंच भालचंद्र माने यांच्या आत्महत्ये प्रकरणी निपक्ष चौकशी करून दोषी व्यक्तिंवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली

संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण आणि कार्यकारणी सदस्य विवेक भोसले यांनी काल वार्ताहरांशी बोलतांन ही माहिती दिली विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणं कौशल्य प्रशिक्षण देणं स्वयं व्यवसायासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन देणं तसंच विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणं हा या विभागाचा मुख्य उद्देश असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं

वाळू वाहतुकीसंदर्भात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी नाईक यानं बारा हजार रूपयांची मागणी केली होती तक्रारदारानं ती दोन हप्त्यात देण्याचं ठरल्यानंतर सहा हजाराचा पहिला हप्ता घेतांना नाईक याला पकडण्यात आलं

तर महिला गटात प्रिया राघव आणि विभुती भाटीया यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली भारतीय संघानं या स्पर्धेत आतापर्यंत एकूण अकरा पदकं पटकावली आहेत